उपम्ख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी केलेल्या बंडखोरीबददल योग्य निर्णय घेण्यात येणार शरद पवार

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतास्थापनेबाबत स्रु असलेल्या घडामोडींना आज सकाळी अचानक पूर्णविराम मिळाला मुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी पद आणि गोपनियेतेची शपथ घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सकाळी राजभवनात फडवणीस यांना शपथ दिली उपम्ख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही यावेळी शपथ घेतली गेले काही दिवस राज्यात सता स्थापनेसाठी विविध पक्षांच्या चर्चा बैठका सुरु होत्या काल रात्रीपर्यंत शिवसेनाए काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या बैठका सुरु होत्या त्या पार्श्वभूमीवर आजची घडामोड धक्कादायक मानली जात आहे मला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे आभार मानायचे आहेत स्थिर सरकार देण्यासाठी पुढाकार घेत त्यांनी भाजपाबरोबर येण्याचा निर्णय घेतला इतर काही नेते आणि अपक्ष आमदारही आपल्यासोबत असल्याचा दावा फडणवीस यांनी यावेळी केला तसंच त्याच आधारावर आम्ही सता स्थापनेचा दावा केल्याचंही म्ख्यमंत्र्यांनी सांगितलं निकालापासून ते आजच्या तारखेपर्यंत कोणत्याही पक्षाला राज्यात सतास्थापनेचा दावा करता आला नाही शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करणं कठीण होतं असंही अजित पवार म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांनी द्सऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांचं तर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल अजित पवार यांचं अभिनंदन केलं आहे महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी दोघेही एकत्र येऊन काम करतील असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे राज्यातल्या सर्वात मोठ्या या घडामोडीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर ख्पसला असून शरद पवार यांचीही फसवणूक केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली सतेसाठी शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं त्यांनी जनादेशाचा अपमान केला सर्व पर्याय खुले आहेत म्हणत शिवसेनेनंच भाजपाशी दगाबाजी केल्याचा आरोपही पाटील यांनी केला आरतीय जनता पक्षाला राज्यातून स्पष्ट जनादेश मिळाला आहे आणि राज्याला स्थिर सरकारची आवश्यकता असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे ते पद आणि गोपनियतेची शपथ घेतल्यानंतर बोलत होते

राज्यात शेतकऱ्यांच्या समस्यांसह अनेक मृददे आहेत त्यामुळे स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं ट्विटरद्वारे अभिनंदन केलं आहे भाजपा अध्यक्ष अभित शहा यांनीही राज्यात नवीन सरकार स्थापनेच्या श्भेच्छा दिल्या आहेत रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील नव्या सरकारला राज्यात विकास कामे करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत देशाच्या संविधानिक यंत्रणेत राज्यपाल आणि नायब राज्यपालांचा अत्यंत महत्वाचा सहभाग असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं दवि दिवसीय राज्यपाल आणि नायब राज्यपालांच्या परिषदेचं उदघाटन आज त्यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते देशातील आदिवासींच्या सक्षमीकरण आणि विकासामूळ सर्वांगीण वृध्दीसह आंतरिक स्रक्षेतंही वाढ होईल असंही ते यावेळी म्हणालेत याकरीता सर्व राज्यपालांनी संविधानीक हक्कांबाबत त्यांना मार्गदर्शन करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करावा ज्यामुळं त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे सहज होईल देशाच्या प्रगतीच्या दृष्टीनं तसंच संघराज्याच्या सहकार्य आणि योग्य प्रमाणात स्पर्धात्मक बाबींवर अर देण्याच्या अन्षंगांनी सुध्दा राज्यपालांचा सहभाग महत्वाचा होतो सर्व राज्यपालांना सामाजिक जीवनाचा भरपूर अन्भव असतो या अन्भवांचा उपयोग अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असल्याचंही राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं वाय्प्रद्वषण रोखण्यासाठी नवीन उपाययोजना करण्याची गरज आहे असं केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभेत वायू प्रदूषणावरील चर्चेदरम्यान सांगितलं वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कोळश्यावर आधारित ऊर्जा केंद्र देखील बंद केली आहेत अशी माहिती त्यांनी दिली

त्या त्या शहरानुसार योजना तयार केल्या जात आहे असं जावडेकर यांनी सांगितलं राज्यात आज झालेल्या राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरी बददल आज मुंबई इथं पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची भूमिका स्पश्ट केली आज स्थापन झालेलं सरकार बहमत सिध्द करू शकणार नाही तसेच अजित पवाराविरूध्द पक्षाच्या बैठकीत योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याच त्यांनी स्पष्ट केलं अजितदादा पवार यांनी पक्षाच्या नेत्यांना अंधारात ठेवून भाजपसोबत घरोबा केल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रम्ख उध्दव ठाकरे यांची संय्क्त पत्रकार परिषद झाली शरद पवार प्ढ म्हणाले

महाराष्ट्रात राज्य सरकार बनवण्यासाठी कॉंग्रेसचे शिवसेना राष्ट्रवादी तिन्ही पक्षांचे नेत्यांनी बसून सरकार बनवण्याची तयारी केली होती

या वेळी राष्ट्रवादी पक्षाच्या तीन आमदारांनी या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी आम्हाला अंधारात ठेऊन राजभवनात नेल्याचा आरोप केला

पंतप्रधान कार्यालय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आकाशवाणी तसंच डी डी न्यूजच्या यू टयूब चॅनलवरुन या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होणार आहे हिंदीतून या कार्यक्रमाच्या प्रसारणानंतर लगेचच प्रादेशिक भाषेतून प्रसारण होईल

पश्संवर्धन आणि शेती व्यवसाय हे एकमेकांना पूरक असून दुधाळ जनावरे इतकेच भेकड जनावरे सुद्धा उपयुक्त असून त्याचा वापर शेतकऱ्यांनी रासायनिक खत म्हणून केल्यास शेतीवरील रासायनिक खतांचा आर कमी होईल व कृषी उत्पादनातसुद्धा वाढ होईल असे प्रतिपादन केंद्रीय पश्संवर्धन दुग्ध व मत्स्य विकास मंत्री गिरिराज सिंह यांनी आज नागप्रात केले

याप्रसंगी राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाचे अध्यक्ष दिलीप रथ महाराष्ट्र पश् व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कलग्रू डॉक्टर आशिष पात्रकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते

कुक्ट पालन बकरी पालन यातून होणाऱ्या मल्पदा विष्ठेचे कंपोस्ट करून त्याच्या खताची निर्मिती करण्याकरिता शेतकऱ्यांनी प्ढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले तरुण पिढीने कृषी संशोधन तसेच पश्संवर्धन विकास यासंदर्भातील शिक्षण अभ्यासक्रमाकडे वळावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली

महोत्सवाचं हे तिसरं वर्ष असून हे पहिल्यांदाच सतरा दिवसांचं राहणार आहे नागपूरकरांचा सहभाग यात वाढावा या उद्देशानं नागपूरातील विविध क्षेत्रात हे महोत्सव घेण्यात येणार आहे स्थानिक ईश्वर देशम्ख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर म्ख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यात स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साधारणतः दोन हजार कलाकार आपली कला सादर करतील या महोत्सवाचं उद्घाटन जागतिक कीर्तीचे आधात्मिक गुरू आणि आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रणेता श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते होणार आहे भूगर्भातील पाणी संपत आहे निसर्गाप्रती समजदारी वाढवणे त्याबाबत शिक्षित होण्याची गरज आहे पाण्याबाबत समजदारी विकसित करणे म्हणजेच जलसाक्षर होणे असून शासकीय आणि गैर शासकीय पातळीवर जलसाक्षरतेवर काम स्रु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे असे प्रतिपादन जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी केले जलसाक्षरता केंद्र यशदा आणि जलसंपदा विभाग यांच्या संय्क्त विद्यमाने सेवाग्राम येथील शांती भवन येथे राज्यस्तरीय जलसाक्षरता कार्यशाळा होत आहे या कार्यशाळेत उपस्थित जलनायक जलतज्ञ जलसेवक जलदत आणि जल कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना श्री सिंह बोलत होते

परंतु सध्या उपलब्ध भूसुरुंगरोधक वाहनांची संख्या कमी असल्याने बरेचदा जवानांना साध्या वाहनांमधून नक्षलविरोधी अभियानावर जावे लागते हीच संधी साधून नक्षलवादी भूसुरुंगसफोटाद्वारे जवानांवर आक्रमण करीत असतात